देशाची अर्थव्यवस्था सुस्थितीत असून केंद्राकडून अर्थव्यवस्था वृद्धींगत करण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत असल्याचं त्यांनी नमूद केलं ते म्हणाले की सध्या काही उद्योग क्षेत्रांत उत्पादनांमध्ये घसरण होत असली तरी चिंतेचं कारण नसून ही तात्पुरती घसरण आहे गोयल यांनी यावेळी कुठल्याही परिस्थितीत रेल्वेचं खासगीकरण होणार नसल्याचं स्पष्ट केलं खासदार गिरिश बापट यावेऴी उपस्थित होते

त्यानंतर सोशल मीडिया वरील प्रचार देखील थांबवण्यात येणार आहे

यावरोबरच घरोघरी जाऊन पक्षाचे कार्यकर्ते स्लिपा वाटण्याचा काम करतानाही दिसून आले घरोघरी पत्रक आणि उमेदवाराची माहिती पोचवण्यात येत आहे सर्वच पक्षातील प्रमुख नेत्यांनी शहरांमध्ये यापूर्वीच सभा घेतल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे शिवाजीनगर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज त्यांचा निर्धारनामा प्रसिद्ध केला खासदार गिरीश बापट संजय काकडे आरपीआयचे परश्राम वाडेकर आदी यावेळी उपस्थित होते शिवाजीनगर मतदारसंघाचा योग्य विकास करण्यासाठी एक निश्चित कार्यक्रम समोर असावा या दृष्टिकोणातून हा निर्धारनामा तयार केला असल्याचं सिद्धार्थ शिरोळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं निवडणूक काळात एल्गार परिषद प्रकरणातील आरोपीना न्यायालयात आणण्यासाठी विशेष पथक द्यावं अशी सूचना आज पुणे सत्र न्यायालयानं केली आज झालेल्या सुनावणीमध्ये आरोपी महेश राऊत यांच्या घरातून जप्त केलेलं ईलेक्ट्रॉनिक साहित्य हे पुरावे म्हणून सादर करताना त्याचं प्रतिरूप अर्थात क्लोन करण्यात आले आहेत त्यमुळे ते ग्राह्य धरता येणार नाहीत असा युक्तिवाद राऊतचे वकील शहीद अख्तर यांनी केला सरकारी वकील उज्ज्वला पवार उद्या सरकारची बाजू मांडतील प्णे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाप्रमाणे वेतनश्रेणी लाग्र करावी या मागणीचे निवेदन अखिल भारतीय सफाई मजदूर कॉंग्रेसच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी अमितकुमार यांना देण्यात आले आहे

प्रफुल्ल पवार यांनी दिली आहे सुरत इथं उद्यापासून कुमार गटाची राष्ट्रीय खो खो अजिंक्यपद स्पर्धा सुरू होत आहे यासाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर झाला आहे यामध्ये मुलांच्या गटात प्ण्याचा आदित्य गणप्ले आणि शिवराम शिंगाडे तर मुलींच्या गटात श्वेता वाघ आणि ऋतुजा भोर यांचा समावेश आहे

प्णे आणि परिसरात आज आकाश ढगाळ होतं काही ठिकणी हलका पाऊस झाला

नमस्कार